राहणार असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा एकदा कपात आरटीपीसीआर

आणि भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर आता ऐक्र्या बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्रुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

देशव्यापी लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातली कोविड लसीकरण केंद्र या महिन्यातल्या सगळ्या दिवशी सुरु ठेवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सर्व सुड्यांच्या दिवशीदेखील ही केंद्र सुरु ठेवता यावीत यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे लेखी आदेश सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत माहिती तंत्रज्ञान विभागाने ई ऑफीस प्रणाली अधिक सोपी सुटसुटीत आणि वापरण्याला सुलभ करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांसमोर ई ऑफीस प्रणालीचे सादरीकरण झालं त्यावेळी ते बोलत होते ई ऑफीसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळतांना संबंधितांना यासंबंधीच्या सूचना आणि त्यांनी पाठवलेल्या पत्रावर कार्यवाही केली जावी असंही मुख्यमंत्री म्हणाले ही ई ऑफीस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे

जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सगळ्यात अधिक महसूल आहे

अर्थ मंत्रालयानं ही आकडेवारी दिली आहे कोरोनानंतरच्या काळात गेल्या सहा महिन्यात आर्थिक सुधारणा झपाट्यानं होत असल्याचा कल दिसत आहे या महसूलानं एक लाख कोटीचा जो टप्पा गाठला आहे हे त्याचचं द्योतक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे बनावट बिलांवर ठेवलेलं बारीक लक्ष जीएसटी आयकर आणि सीमाशुल्क प्रणालीसह विविध स्त्रोतांकडून येणाऱ्या माहितीचं सखोल मूल्यमापन तसंच प्रभावी कर प्रशासन यामुळे हा विक्रमी महसूल जमा झाल्याचं सरकारनं सांगितलं मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शक्यता कमी असल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त विबाल सिंग चहल यांनी म्हटलं आहे परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास निर्बंध वाढवण्यात येतील असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पुन्हा लॉकडाऊन लावण्याची उंछा नसल्याचं त्यांनी सांगितलं लॉकडाऊन लावल्यास लसीकरण मोहीम मंदावेल असंही ते म्हणाले सध्या तरी मुंबईतली लोकल रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार नसून याबाबत पंधरा दिवसांनी फेरविचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेनं मुंबईमध्ये आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू केली

आधार आणि पॅन एकमेकांना जोडल्यामुळे लोकांना आयकर रिटर्न भरणं तिर कर भरणं सोपं होईल तसंच बँकेत जिक्ट्रॉनिक माध्यमातून खातं उघडता येईल या जोडणीमुळे सरकारला काळया पैशाचे व्यवहार शोधणं सोप होईल

तसा आदेश केंद्रीय आस्थापना मंत्रालायनं जारी केला आहे

राज्यात दरवर्षी शेती आणि पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी अथवा संस्थेला राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं

शेती क्षेत्रातील सर्वोच्च डॉ

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि रहिवाशांकडून थकीत सेवा शुल्कावरील व्याज रद्द करून सेवा शुल्क वसूल करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अभय योजना सुरु केली आहे

साडे तीन शक्ती पीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी क्रि सप्तशृंग देवी गड परिसरात आजपासून पाच दिवस स्वयंस्फूर्तीनं संचारबंदी पाळण्यास सुरुवात झाली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं कोकणात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणाच्या तुरळक भागात रात्रीचं तापमान काल काहीसं वाढलं होतं येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली